दधीचा विकास हवामान बदलाचा सामना आणि दहशतवादाला विरोध या तीन मुद्यांवर त्यांनी भर दिला जनकल्याण ते जगकल्याण हे भारताच्या धोरणांचं उद्दिष्ट आहे असं सांगून प्रधानमंत्री म्हणाले की जगातली सर्वात मोठी लोकशाही या नात्याने भारताचा जगाला शांती आणि सद्गावाचाच संदेश राहील स्कॉर्पिन वर्गातली दुसरी पाणवूडी आय एन एस खांदेरी चं आज मुंबईत माझगाव डॉक इथं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते जलावतरण झालं पाणब्डीची निर्मिती करणाऱ्या काही मोजक्या देशांमध्ये भारताची ओळख असणं ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचं ते यावेळी म्हणाले

सशस्त्र सेनेला जास्तीत जास्त मजवूत करण्यावर केंद्रसरकारचा भर असल्याचंही ते म्हणाले आय एन एस खंदेरी या पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झालं आहे याची जाणीव पाकिस्तानला व्हायला हवी असं सांगून देशातल्या शांततेचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी दिला

शिवसेना भाजप युतीतल्या जागा वाटपास विलंब होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी पक्षाची बैठक बोलावली आहे या बैठकीत शिवसेनेचे प्रमुख नेते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार उपस्थित राहणार असल्याचं पक्षानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे जिल्हा आणि तालुका स्तरावरचे पदाधिकारी आणि उमेदवारी देण्यासाठी मुलाखत दिलेल्या कार्यकर्त्यांना या बैठकीस निमंत्रित करण्यात आलं आहे

महिलांमध्ये कुस्तीच्या जागतिक क्रमवारीत विनेश फोगाट दुसऱ्या सीमा बिस्ला तिसऱ्या तर पुजा ढांडा पाचव्या क्रमांकावर आहे